नवी दिल्लीत भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ असल्याचं रुग्णालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे वाजपेयी जून महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहेत त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याचंही रुग्णालयानं सांगितलं आहे विविध नेते मंत्री तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत

तुर्कस्तानच्या चलनात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे उभरत्या चलनांपुढे जागतिक जोखिम निर्माण झाली आहे मात्र भारताची पायाभूत स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असून आंतरराष्ट्रीय अस्थिर स्थितीत कोणतीही परिस्थिती उद्दवली तरी तिला सामोरं जाण्यासाठी चलन बाजारातल्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे असं जेटली यांनी सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारसी समाजाला नववर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत हा अद्वितीय उत्सव नागरिकांच्या जीवनात शांतता आणि समुद्धी घेऊन येवो अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे खराब हवामान आणि सुरक्षा स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा आजपासून पुन्हा सुरु झाली

जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात कर्नाह क्षेत्रात काल पाकिस्तानी लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे नियंत्रण रेषेलगतच्या सैदापोरा भागात पाकिस्तानी लष्करानं ब्लॅक रॉक ठाण्यावर अचानक गोळीबार केल्यानं चकमक उडाली दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार केला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

रस्ते रल्वे आणि हवाई वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे कोची विमानतळावरचं परिचालन येत्या शनिवारपर्यंत बंद ठेवलं असून सर्व उड्डाणं विविध विमानतळांकडे वळवली आहेत

मराठवाड्यात काल रात्रीपासून समाधानकारक पाऊस सुरु असून खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे

काल रात्रीपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात वीज प्रवठा खंडीत झाला आहे

गेल्या महिन्यात ध्रळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही घोषणा केली आहे या संदर्भात राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे अफवा आणि द्वेषभावना पसरवणाऱ्या घटकांचा शोध घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी विशेष कृती दलाची स्थापना करावी असे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत अहमदनगर मधल्या भंडारदरा इथं पर्यटनासाठी गेलेले औरंगाबादचे हरिभाऊ नलावडे यांचा अंबरेला इथल्या धबधब्यामध्ये पाय घसरुन पडून मृत्यू झाला

त्यामुळे जवळपास एक तासभर या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती